दीपक म्हैसेकर यांनी आज दिली प्ण्यातील प्रतिबंधित भाग वगळता उर्वरित भागातील खासगी कार्यालयं आज सुमारे अडीच महिन्यांच्या सुटीनंतर उघडली मात्र पहिल्या दिवशी कर्मचाऱ्यांची उपस्थिती अगदीच त्रळक दिसून आली

मात्र पहिल्या दिवसाची उपस्थिती प्रत्यक्षात त्याहूनही कमी होती शहरातील तुळशीबागेसह अन्य बाजारपेठ दोन दिवसांपूर्वीच सुरू झाली असून उपाहारगृह आणि धार्मिक स्थळ बंदच राहणार असल्यानं पृण्यातील दैनंदिन जनजीवनात आज फारसा बदल जाणवून आला नाही शहरांतर्गत बससेवा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही त्यामुळं पूर्वीप्रमाणेच केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी सार्वजनिक बससेवा सुरू आहे तुलनेत खासगी गाड्या मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर येत असून त्यामुळं रस्त्यावरील गर्दी वाढल्याचं चित्र दिसत आहे

प्णे क्रषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना कठल्याही ओळखपत्राची अथवा परवान्याची गरज नसल्याचं समिती प्रशासनानं आज स्पष्ट केलं आहे तर जो खरेदीदार आवारात येतो त्याला मात्र परवान्याशिवाय प्रवेश दिला जाणार नसल्याचं समितीच्यावतीनं आज स्पष्ट करण्यात आलं

टाळेबंदीमध्ये पुणेकर नागरिकांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि नागरिकांची पोलिसांकडून काय अपेक्षा आहे याबाबत पुणे पोलिसांनी एक ऑनलाइन पाहणी केली होती या पाहणीचा निष्कर्ष अहवाल गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते प्रकाशित झाला

प्णे महापालिकेच्या पर्वती वडगाव लष्कर एसएनडीटी नवीन होळकर पंप आणि वारजे इथल्या जलकेंद्रात करायच्या दुरुस्तीच्या कामांमुळे येत्या गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीप्रवठा बंद राहणार आहे श्क्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीप्रवठा होईल असं महापालिकेतर्फे कळवण्यात आलं आहे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या संयुक्त व्यवस्थापनासाठी संरक्षण मंत्रालयातर्फे ई छावनी हे वेबपोर्टल तयार करण्यात आलं आहे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या या पोर्टलसाठी देशभरातील पाच कॅन्टोन्मेंट बोर्डांची निवड करण्यात आली असून यामध्ये पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचाही समावेश आहे या पोर्टलमुळे नागरिकांना कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विविध सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत

उद्या आकाश ढगाळ राहून हलक्या पावसाचीही शक्यता असल्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत